कोरोना विषाणूच्या आजारावरील वैद्यकीय खर्चाच्या भरपाईकरिता आय

ए आय ची कोरोना कवच ही नवीन विमा पॉलिसी जाहीर

देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या पाच लाखांच्या वर गेली असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे

आताची ताज्या रुग्णांची संख्या या साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यापासून भारतात नोंद झालेली सर्वाधिक संख्या आहे

दरम्यान देशभरात या साथीच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त असून दिल्ली दुसऱ्या आणि तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे

या बैठकीला गृहमंत्री अमित शाह आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन नीती आयोगाचे सदस्य कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पंतप्रधानांनी देशातील विविध भागातल्या कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीची आणि सर्व राज्यांच्या सज्जतेची माहिती घेतली

प्ढ बोलताना ते म्हणाले की अंतिम वर्षातील जे विद्यार्थी या परीक्षांमध्ये भाग घेऊ शकत नसेल तर अश्या विदयार्थ्यांना नंतरच्या काळात संधी दिली जाईल विदयार्थ्यांची शैक्षणिक विश्वासार्हता जीवनातील संधी आणि प्रगती स्निश्चित करणे हे कोणत्याही शिक्षण व्यवस्थेचा प्रम्ख उद्देश आहे त्यामूळं शैक्षणिक प्रणालीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आय

नं करोना कवच या विमा पॉलिसीअंतर्गत तीस सामान्य आणि अन्य आरोग्य विमा कंपन्यांना अल्प मुदतीसाठी विमा पॉलिसी स्रू करण्याची परवानगी दिली आहे या पॉलिसीमध्ये करोना विषाणूच्या आजारावरील वैद्यकीय खर्चाच्या भरपाईचा समावेश आहे प्राधिकरणानं सांगितलं की कोविडशी संबंधित ही विशेष पॉलिसी लोकांच्या मूलभूत आरोग्य विमा आवश्यकता पूर्ण करेल या पॉलिसीमध्ये विम्याची रक्कम पन्नास हजार ते पाच लाख रुपये दरम्यान ठेवण्यात आली आहे

स्वतसाठी जोडीदार पालक सासरच्या आणि पंचविसाव्या वर्षांपर्यंतच्या म्लांसाठी ही पॉलिसी विमाधारकाला घेता येणार आहे देशभर पसरलेल्या कोविड या साथीच्या आजारात केंद्रीय कृषी मंत्रालय शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या कामांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना करीत आहे मंत्रालयानं म्हटलं आहे की खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्राची समाधानकारक प्रगती यावर्षी झाली आहे

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर राज्य शासनानं एक जूनपासून सुरू केलेल्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागरिकांना काही बंधने पाळून आणि दिशानिर्देशांचं पालन करून आपले दैनंदिन व्यवहार करण्याची म्भा दिली हे करताना दिशानिर्देशांचं पालन करण बंधनकारक होत जर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडूच नये असंही राज्य शासनानं म्हटलं होतं मात्र राज्य शासन आणि स्थानिक पातळीवर महानगरपालिकेनं दिलेल्या दिशानिर्देशांचं नागप्रात नागरिकांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचं लक्षात आलं आहे हे गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत झालेल्या वाढीनं सिद्ध केलं आहे याप्ढेही जर अशीच परिस्थिती राहिली तर नागप्रात प्न्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा मनपा आय्क्त त्काराम मुंढे यांनी दिला आहे नागप्रातील कोरोनाच्या परिस्थितीवर आज मनपा आय्क्त त्काराम म्ंढे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला

मात्र ही संख्या गेल्या दीड महिन्यात झपाट्यानं वाढली असून खासगी किंवा शासकीय कार्यालय द्काने बाजार परिसरातील द्काने आदि बाबतीत नियम पाळला जात नाही असे दिसून आले आहे ग्राहकांनी सामाजिक दूरता पाळावे मास्कचा वापर करावा या नियमांकडेही दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे अनेक जण विनाकारण शहरात फिरतात द्चाकींवर दोन व्यक्ती तर चार चाकी वाहनांत पाच पाच व्यक्ती फिरत आहे परिणामी आता नागपूर शहरात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्यानं वाढत आहे ही परिस्थिती अशीच राहिली नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर आणखी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील त्याम्ळं दिशानिर्देशांचं पालन करा स्वतः स्रक्षित राहा आणि इतरांनाही स्रक्षित ठेवा असं आवाहन मनपा आय्क्त त्काराम मुंढे यांनी केलं आहे वन हक्क कायद्या अनुसार आदिवार्सींना देण्यात आलेल्या जमिनीच्या पह्याची प्रथम तपासणी करून त्यानंतरच अतिक्रमण हटविण्यात बाबतची कार्यवाही अपेक्षित आहे त्याम्ळे प्रथम तपासणी करून नंतर यासंदर्भात कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत प्नर्वसन आपत्ती व्यवस्थापन इतर मागास बह्जन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत सध्या वनविभागामार्फत अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरू आहे या संदर्भात काही प्रकरणे पोलिसात देखील दाखल करण्यात आली आहेत ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कोणतीही कारवाई तपासणीशिवाय होता कामा नये असे निर्देश वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी काल दिले वडेट्टीवार यांनी काल कोरोना संदर्भात वनविभागाच्या कारवाई संदर्भात चंद्रपूर इथं बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते गोंदिया जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरकोविड हॉस्पिटल आणि कोविड हेल्थ सेंटर करीता लागणाऱ्या मन्ष्यबळाची भरती करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे मन्ष्यबळाच्या भरतीसाठी तीन एमबीबीएस वैद्यकीय अधिकारीबीएएमएस वैद्यकीय अधिकारीईसीजी टेक्निशियनलॅब टेक्नीशियन फार्मासिस्ट डाटा एन्ट्री ऑपरेटर डी

ओ आणि स्टाफ नर्स आदी पदाकरिता प्रत्यक्ष भरती बोलाविण्यात आलेली होती

भूषणक्मार रामटेके यांनी कळविले आहे

लष्करी सेवेतील परम विशिष्ट सेवा मेडल अतिविशिष्ट सेवा मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल या पदकांनी लेफ्टनंट जनरल थोडगे यांना सन्मानित करण्यात आले होते ते विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते त्यांच्या पार्थिवावर आज अंबाझरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत